पंतप्रधानांचं आवाहन शेतकरी हिताचं धोरण लवकरच तयार करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आधासनांची पूर्तता न करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द करणार राज्य निवडणूक आयुक्तांचा इशारा

ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित तुळशीदास बोरकर याचं निधन पंतप्रधानः शिक्षण क्षेत्रानं ज्ञानदाना बरोबरच नवोन्मेषालाही चालना द्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंमनुष्यबळ विकास मंत्रालयानं आयोजित केलेल्या शिक्षणविषयक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल नवी दिल्लीत बोलत होते देशातील शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानं आणि त्यांना सामोरे जाण्यासाठीची य ोजना याविषयी या परिषदेत चर्चा करण्यात आलीज्ञान आणि शिक्षण हे केवळ पुस्तकाप्रतेच मर्यादित नाही तर माणसाच्या सर्वागीण विकासाला चालना देणे हा शिक्षणाचा हेतू असून देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीची देवाणघेवाण होणं आवश्यक आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून

पराक्रम पर्वः भारतीय लष्कराचं शौर्य धैर्य आणि त्याग यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशानं आणि लक्ष्यभेदी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशात विविध ठिकाणी तीन दिवसांच्या पराक्रम पर्वाच आयोजन करण्यात आलं आहेसंरक्षणमंत्री

प्ण्यासह राज्यात अनेक ठिकाणी या निमित्त शस्त्रास्त्रांची प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत दरम्यान शौर्य दिनानिभित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतंपूण्यात झालेल्या कार्यक्रमात वीर माता आणि वीर पत्नींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री कृषी उत्पादक कंपन्यांबाबत सर्वसमावेशक आणि शेतकरी हिताचं धोरण लवकरच तयार करण्यात येईलत्याच बरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याचाही विचार करता येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं एका कार्यक्रमात बोलताना केलंशासनानं गेल्या चार वर्षात हमी भावानं मोठ्या मात्र अधिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याची गरज असून

मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील ओझर इथं उद्योग विभागाच्या वतीनं आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचं उद्वाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं मेक इन महाराष्ट्र प्रकल्पामुळे राज्यात गुंतवणूक वाढली आहे असं सांगून उद्योगांच्या मागणीन्सार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री म्हणाले व्हॉइस कास्टनिवडणूक निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याचा इशारा राज्य निवडणूक आयुक्त जसह

ारिया यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिलाऐकूया याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्यायतील स्थानिक स्वरराज्यय संस्थां मध्ये यापुढील काळात होणाया सर्व निवडणुकांसाठी आक्षासन पूर्ततेचीही अट लागू राहणार असून त्याहबाबतचा अहवाल प्रत्येकक सत्तालरूढ पक्षाने दरवर्षीमतदारांना सादर करायचा आहेया

भविष्याखत ही प्रणाली अधिकाधिक विधासार्ह बनेल असा विधालसही सहारिया यांनी यावेळी व्ययक्त केला आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी पुणे

महाविद्यालयीन विद्यार्थी ही परीक्षा देणारआहेतसर्वोदय मंडळातर्फे गांधीजींचे विचार आणि जीवन यावर आधारित परीक्षा दरवर्षी घेतली जाते

हजारो माणसं मृत्युमुखी पडली आणि त्याहीपेक्षा अधिक जनावरं दगावली

याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून या आपत्ती नंतर मराठवाडयाला एन जी ओ नावाच्या एका व्यावसायीक सामाजिक सेवेची ओळख झालीया संस्थांचे

कार्यकर्ते कोणताही विचार न करता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच काम करीत होते विविध पातळ्यावर मदत आणि पुनर्वसनाचं काम सुरू केलंनुकसान झालेल्या गावांची वर्गवारी करून त्यानुसार तिथं घर बांधुन देण्यासोबतच सरकारन लातूर जिल्ह्यातील भुकंपग्रस्त प्रमाणपत्र असलेल्या

गावकऱ्यांच्या सहभागानं संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल हे चित्र दिसेल आकाशवाणी बातम्यातसाठी लातूरहून अरूण समुद्रे यांच्यादसह आरती मेस्ञी पुणे

त्यामुळेच हा परिसर आज फळबागांचे माहेरघर बनला आहे

आपल्या भागातील शेतकऱ्यानीही असेच प्रयोग करून शेतीत सुधारणा करावी असं मत पटेल यांनी व्यक्त केलं एलफिस्टन दुर्घटनाः प्रभादेवी रेल्वेस्थानक असं नामकरण झालेल्या पूर्वीच्या एलफिस्टन रोड रेल्वेस्थानकाच्या पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेला काल एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्त प्रवासी राजकारणी आणि या घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांनी मृतांना श्रध्दांजली वाहिली

गोव्यातूनही विद्यार्थ्यी साहित्यिक या संमेलनाला उपस्थित आहेत

अनिल जोशी प्रभा गणोरकर सुरेखा देवी प्रज्ञा दया पवार नीरजा संजीव खांडेकर यांच्यासह देश परदेशातील साहित्यिक कवी उपस्थित होतेजगभरातील कवी लेखक विचारवंताचं लेखन स्वातंत्र्य अबाधित राहावं तसंच लोप पावत असलेल्या भाषा जिवंत रहाव्यात यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्यावर या परिषदेत विचारमंथन करण्यात आलं

संगीत नाटकात ऑर्गनवर साथ केली तर छोटा गंधर्वांसह अनेक दिग्गज कलाकारांना मैफलीत संवादिनीवर साथसांगत केली होतीत्यांना पद्मश्री सन् मानासह बालगंधर्व गौरव पुरस्कार केशवराव दाते पुरस्कार दिनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत नाटक अकादमी प्रस्कार आदी प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहेपंडित त्ळशीदास बोरकर यांच्या निधनानं संगीतातला एक स्वर निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे हवामानः राजस्थान आणि कच्छच्या भागातून मान्सूननं काल परतीच्या प्रवासाला सुरुवात केलीया ठिकाणी मान्सूनचा परतीचा

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे

यासह आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचूऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर